यावर्षीचा अर्थसंकल्प प्रथमच केवळ डिजिटल स्वरुपात उपलब्ध राहणार असून तो ऍपवरच पाहता येऊ शकेल ऐकूया याबाबतचा हा अधिक वृत्तांत एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकातला हा पहिला अर्थसंकल्प अनेक कारणांसाठी महत्वाचा ठरणार आहे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याद्वारे सादर होणारा हा तिसरा अर्थसंकल्प देशाच्या चमकदार आर्थिक प्रगतीला रोखणाऱ्या कोविड महासाथीवर नियंत्रण मिळवण्याच्या निर्णायक टप्प्यावर येतो आहे पंत आणि पुजारा यांच्या फलंदाजीच्या समान कौशल्य सोबत वित्तीय काटेकोरपणा आणि सरकारी खर्च वाढविण्यासाठी क्रांतिकारी सुधारणांचं न्याय्य मिश्रण असे उपाय आर्थिक सर्वेक्षणात सुचवण्यात आले आहेत यामध्ये एकीकडे समयोचित आणि अग्रिम निर्णयांमुळे महासाथीच्या परिणामी आलेल्या आर्थिक मंदीला देश टाळू शकला तर दुसरीकडे या अंदाजपत्रकातून पुढील प्रगतीचा आलेख गाठण्यासाठी आखणी करावी लागणार आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून आनंद चतुर्वेदी यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे हे अंदाजपत्रक युनियन बजेट नावाच्या ऍपवरुन पाहता येऊ शकेल इंडियाबजेट डॉट जीओवी डॉट इन या वेब पोर्टलवरुन हे ऍप डाऊनलोड करता येणार आहे आर्थिक व्यवहार विभागाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय माहितीविज्ञान केंद्रानं हे ऍप्लिकेशन विकसित केलं आहे

रेशीम मेळा आठव्या भारत आंतरराष्ट्रीय रेशीम मेळ्याचं उद्घाटन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं यंदा भारतीय रेशीम निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या ऑनलाईन मंचावरून भरवण्यात आलेला हा देशातला सर्वात मोठा प्रदर्शन मेळा आहे

देशविदेशातील दोनशेहून अधिक ग्राहक कंपन्यांनी यासाठी नोंदणी केली असून या कंपन्यांचे भारतातील अधिकृत प्रतिनिधी देशातल्या शंभराहून अधिक रेशीम उत्पादक आणि इतर रेशमी वस्तू उत्पादक कंपन्यांच्या सातत्यानं संपर्कात आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी यावेळी दिली

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये म्यानमाच्या सार्वत्रिक निवडणुकीत एनएलडीनं सरकार स्थापनेसाठी पुरेशा जागा जिंकल्या होत्या परंतु या मतदानात गैरप्रकार झाल्याचा आरोप म्यानमाच्या लष्करानं केला होता त्यानंतर एनएलडी आणि लष्कर यांच्या दरम्यान तणाव वाढू लागला होता त्यातून बंडाळी होण्याची शक्यता निर्माण झाली होती एनएलडीचे प्रवक्ता म्यु न्यों यांनी रॉयटर्स वृत्त संस्थेला दूरध्वनीवरुन सांगितलं की स्यु ची यांच्यासोबत अध्यक्ष विन म्यिन आणि इतर नेत्यांनाही स्थानबद्ध करण्यात आलं आहे

संसदेच्या नवनिर्वाचित कनिष्ठ सभागृहाची बैठक आज होणार होती परंतु ती पुढे ढकलावी अशी लष्करानं मागणी केली होती रशिया निदर्शने सध्या तुरुंगवास भोगत असलेले रशियातले विरोधी पक्षनेते अलेक्सेई नावाल्नी यांची सुटका करावी या मागणीसाठी सर्व कायदेशीर बंधनं झुगारून करण्यात आलेल्या निदर्शनांमध्ये काल नाव्हाल्नी यांच्या हजारो समर्थकांनी भाग घेतला त्यामध्ये सुमारे पाच हजारांहून अधिक निदर्शकांना अटक करण्यात आली या पार्श्वभूमीवर रशिया प्रशासनानं राजधानी मॉस्कोमध्ये कडक बंदोबस्त ठेवला असून मेट्रो स्थानकं बंद करण्यात आली आहेत काही काळापूर्वी नाव्हाल्नी यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता त्या हल्ल्यातून ते बचावले आणि जर्मनीत काही महिने उपचार घेतल्यानंतर मायदेशी परत आले परत आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे

युरोपमधील कोरोना लसीकरणाची गति मात्रांच्या अभावी मंदावली असल्याची टिका होत होती मात्र आता कंपनीनं हे आश्वासन दिल्यामुळे त्यावर दिलासा मिळाला आहे

सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेऊन अथकपणे काम करत भारतीय तटरक्षक दलानं स्वतःला एक विश्वासार्ह बल म्हणून स्थापित केलं आहे देशाच्या सागरी सीमांचं संरक्षण समुद्रमार्गे ये जा करणाऱ्यांना आणि किनारी प्रदेशातल्या लोकांची सुरक्षितता याबाबत घडणाऱ्या प्रसंगांना तटरक्षक दलानं त्वरेनं प्रतिसाद देऊन आपली क्षमता सिद्ध केली आहे दलाच्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या संदेशात तटरक्षक दलाचे महासंचालक के

महाराष्ट्रासाठी अशी कामगिरी करणारी ती तिसरी मल्ल ठरली आहे कोल्हापूरच्याच स्वाती शिंदे हिन या स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवलं

अहमदाबाद इथं सरदार पटेल मैदानावर काल झालेल्या अंतिम सामन्यात तमिळनाडूनं बडोदा संघाचा सात गडी राखून पराभव केला

यावेळी त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं

जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या दुर्घटनेतल्या मृतांबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

सुमारे सात लाख केंद्रांचं नियोजन या लसीकरणासाठी करण्यात आलं होतं पुढील दोन ते पाच दिवस लसीकरण कर्मचारी घरोघरी जाऊन उर्वरित बालकांना ही लस देण्याचा प्रयत्न करणार आहेत याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाविरुद्धचा लढा याप्ढेही यशस्वीपणे आपल्याला सुरू ठेवायचा आहे म्हणूनच स्वच्छता पाळा मास्क परिधान करा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार